जिल्ह्यातली बरीचशी महाविद्यालयं आणि वसतिगृहांचं रूपांतर कोरोना काळजी केंद्रात करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

सध्या परजिल्ह्यातून आणि परराज्यातूनही मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्ह्यात लोक परत येत असून त्यामुळंच कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असल्यानं ही उपाय योजना करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

त्यामुळे मागील पंधरवड्यात करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे मेच्या सुरूवातीपासून करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे या साथीला रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या तिपटीने वाढवली आहे परिणामी करोनाची बाधा झालेले मात्र कोणतीही लक्षणे नसलेले अनेक रुग्ण सापडत असून त्यांच्यामुळे भविष्यात होणारा करोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यात यश येत आहे

दीपक म्हैसेकर यांनी दिली

या संदर्भातील आदेश महापौर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना आज दिले आहेत यासाठी स्थायी समितीची आणि सर्वसाधारण सभेची मान्यता देण्यात येईल असंही मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे लॉकडाऊनमुळं काही पुणेकरांना मिळकत कर भरणं शक्य झालं नव्हतं शिवाय शनिवारी ऑनलाईन मिळकतकर भरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर गेले अनेक दिवस बंद असलेला पुणे कृषि उत्पन बाजार समितीचा फळे आणि भाजीपाला बाजार आजपासून सुरु झाला

याखेरीज मोशी आणि मांजरी उपबाजाराही नियमित सुरु आहेत बाजार सुरु करताना समितीनं आडत्यांना अनेक नियम घालून दिले पन्नास टक्के आडते आज तर उर्वरित आडते उद्या अशाप्रकारे एक दिवसाआड व्यापाराला आज सुरुवात झाली पूणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू आहे रानाची मशागत बी बियाणे खरेदी करावे की घरचे वापरावे या विचारात बळीराजा आहे खतांची खरेदी करताना होणाऱ्या फसवणुकीची चिंता त्याला सतावत आहे सध्याच्या लॉकडाऊन आणि आर्थिक टंचाईच्या काळात वाढीव दर लिकिंग पद्धतीचा धसका शेतकऱ्यांना आहे सध्याच्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खत खरेदी करण्याचे दर जाहीर केले आहेत

त्याच किमतींना शेतकऱ्यांना खत विक्री आणि खरेदी करावी त्या संदर्भातील तक्रार गैरप्रकार आढळल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी विकास अधिकाऱ्यांना त्वरित कळवावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी केलं आहे पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर ढगाळ वातावरण होतं उद्यासुद्धा हवामान ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृतांत

नमस्कार